हे कायदे समजून घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवल्याबद्दल तोमर यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि उत्तराखंडचे शिक्षणमंत्री अरविंद पांडे या बैठकीला उपस्थित होते या कायद्यांना पाठिंबा दर्शवणारा हा तिसरा गट आहे यापूर्वी हरियाणाच्या दोन शेतकरी प्रतिनिधी मंडळांनी या कायद्यांना पाठिंबा दर्शवत हे कायदे मागे न घेण्याबद्दलचे पत्र कृषीमंत्र्यांना दिले आहे यातील तरतुदी कायम ठेवाव्यात कायदे मागे घेतल्यास आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा हरियाणाच्या भारतीय किसान संघटनेने दिला आहे सध्या सुरु असलेले आंदोलन शेतकऱ्यांचे राहिले नसल्याची टिका या संघटनेचे गुनी प्रकाश यांनी केली आहे दरम्यान या आंदोलनाबाबतचे सर्व गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी किसान संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी राधा मोहन सिंग प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंग आणि योगी आदित्यनाथ सरकारमधील विविध मंत्री संमेलनाला उपस्थित राहणार आहेत

रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काल ट्वीट संदेशाद्वारे ही माहिती दिली डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी केलेली ही महत्त्वपूर्ण सुविधा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येकाचे दास यांनी अभिनंदन केले आहे

मोठ्या रकमेचे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी ही सेवा प्रामुख्याने वापरली जाते आणि हे व्यवहार तत्काळ होतात

चाबहार बंदर इराणमधल्या चाबहार या बंदराचा संयुक्तपणे वापर करण्याबाबत भारत इराण आणि उझबेकिस्तान या देशांमध्ये आज प्रथमच बैठक होणार आहे चाबहार बंदराचा थांबा म्हणून वापर करण्याची उझबेकिस्तानची इच्छा असून भारत त्यांच्या विनंतीचे स्वागत करत आहे असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे उझबेकिस्तानबरोबरच मध्य आशियातल्या इतर काही देशांनीही या बंदराचा वापर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे या बंदराच्या वापरामुळे स्थानिक उद्योगांसाठी व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याने या प्रकरणी सर्वांना सहकार्य करण्याची भारताची भूमिका असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे

याचा आपल्याला अभिमान असल्याचे आंतरराष्ट्रीय बँकेचे पाणी आणि स्वच्छता तज्ञ झेव्हिअर चौव्हेट डी ब्युचेने यांनी सांगितले भारत सरकार केवळ पायाभुत सुविधांचा विकास करत नसून नागरिकांच्या वर्तणुकीतही बदल घडवून आणत असल्याचे त्यांनी नमुद केले नमामी गंगे अभियानाचे यश हे या अभियानासाठी काम करणारे कर्मचारी स्वयंसेवक शैक्षणिक क्षेत्रातील सदस्य तसेच स्वयंसहायता गटांचे असल्याचे एनएमसीजी व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा यांनी म्हटले आहे

आज आणि उद्या असे दोनच दिवस हे अधिवेशन चालेल कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर इथं न होता मुंबईतच होणार आहे त्या अनुषंगानं मंत्रालय आणि विधानभवन परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न कोरोना अवकाळी पावसाने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आदी विषय अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे महिला अत्याचाराच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद असलेला शक्ती हा कायदा संमत केला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे चर्चेपासून पळ काढणारे सरकार असून शेतकऱ्यांच्या प्रशांबाबत महिला सुरक्षेच्या संदर्भात पूर्णपणे अपयशी ठरले आहे या सरकारचे निर्णय हे एकतर्फी असल्यामुळे अशा सरकारच्या चहापानाला न जाण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले देशात सर्वाधिक कोरोनाबळी महाराष्ट्रात गेले कोरोनाच्या हाताळणीतला भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा आहे असे फडणवीस म्हणाले तर विरोधी पक्षाच्या या आरोपांना उत्तर देताना अन्नदात्याला देशद्रोही ठरवणे ही घटना आणीबाणीपेक्षाही भयंकर आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला तसेच मराठा समाजाच्या न्याय हक्काची लढाई पुर्ण ताकदीने लढली जात असून आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली पंतप्रधान गजरात पंतप्रधानांच्या हस्ते उद्या गुजरातमधील कच्छ येथे विविध विकास योजनांच्या कामांची पायाभरणी होणार आहे यामध्ये खाऱ्या पाण्यापासून पेयजलची निर्मिती करणारा प्रकल्प नविकरणीय उर्जा निर्मितीप्रकल्प आणि स्वयंचलित दुग्ध प्रक्रिया आणि पॅकिंग या प्रकल्पांचा समावेश आहे

पेयजलाची निर्मिती करणारा हा देशातील महत्त्वाचा प्रकल्प असणार आहे

देशातील सर्वात मोठा नवीकरणीय उर्जा प्रकल्प वाघाकोट गावानजिक उभारला जात आहे

केरळ केरळमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे

येत्या बुधवारी मतमोजणी होणार आहे